दिपक म्हैसेकर यांनी आज केली जिल्हाधिकारी नवल किशोर राम यावेळी उपस्थित होते

हडपसर खराडी आणि वडगाव या भागातील बावीसशे घरांसाठी हा ड्रॉ असणार असून त्यासाठी सुमारे पाच हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी प्णे विभागातल्या सर्व एस टी स्थानकांवर लवकरच चाकाच्या ख्र्चीची व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली जाणार असून त्यासाठी आवश्यक ती मार्गिकाही उभारली जाणार आहे एस टी च्या विभागीय कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिन्याभरात विभागातील सर्व स्थानकांवर ही सुविधा सुरु होईल दिव्यांग व्यक्तींच्या नातेवाईकांनी या सुविधेसाठी स्थानक प्रमुख अथवा अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं आहे प्रवाशांच्या मागणीन्सारच ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे सध्या मोठ्या स्थानकावर दोन आणि छोट्या स्थानकावर एका व्हील चेअरची सोय केली जाणार असुन गरजेनुसार त्यात वाढ केली जाईल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेल्या सर्व इमारतींमधील सांडपाणी प्रक्रिया करून वापरता यावं यासाठी लवकरच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे

हा प्रकल्प राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान अर्थात रुसा अंतर्गत उभारण्यात येणार आहे

विद्यापीठाच्या स्थावर विभागाचे कार्यकारी अभियंता आर

पाटील यांनी ही माहिती दिली श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थाननं गरजू वृद्धांकरीता वृद्धाश्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यास सहधर्मादाय आयुक्त कार्यालयानं मान्यता दिली आहे त्यानुसार व्रद्धांची नावनोंदणी सध्या करण्यात येत असून लवकरच इथं वुद्धाश्रम सुरू करण्यात येईल अशी माहिती सहधर्मादाय आयुक्त दिलिप देशमुख यांनी आज पुण्यात दिली प्णे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांना त्यांच्या पदावरून कार्यम्क्त करण्यात आलं आहे तसे आदेश नगर विकास विभागामार्फत आज काढण्यात आले

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे सध्या स्मार्ट सिटी चा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे प्णे शहरातील बहुचर्चित उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग अर्थात एचसीएमटीआर प्रकल्पासाठी पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला आहे मात्र हा अहवाल तयार करणे अनिवार्य असुन याशिवाय प्रकल्पच होव्र शकत नाही त्याचबरोबर स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी आता कोणत्याच कामासाठी सल्लागार नेमण्यात येणार नाही अशी घोषणा सुध्दा केली देशातली एकमेव केपीआयटी चॅलेंजर टेनिस आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हाळूंगे बालेवाडीच्या क्रीडासंकुलात सुरु आहे भारताचा अव्वल मानांकित प्रजेश ग्णेश्वरन याला आज पराभवाचा धक्का बसला नेदरलॅण्डच्या टिम रिजथोबेन यानं प्रजेशचं आव्हान मोडून काढत खळबळजनक विजयाची नोंद केली

आज डेक्कन जिमखाना संघानं क्लब ऑफ महाराष्ट्रवर विजय मिळवला

उद्या आकाश निरभ्र आणि हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत